नागपूर महामेट्रो रेल नेटवर्कच्या एक्वालाईनचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन पुरस्कार आज प्रदान करण्यात आले

बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामिगरी करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आलं

विदर्भात सर्वत्र चांगला पाऊस काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

कार्यक्रमाची माहिती ोताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश शीक्षित म्हणाले कीए सुभाषनगर मेट्रो स्थानकातील महामेट्रो प्र र्शन पंतप्रधान पाहतील मेट्रो ट्रेनला हिरवी झेंडी ाखवल्यानंतर ते महाराष्ट्राचे म्ख्यमंत्री ेवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत मेट्रोचा प्रवास करतील प्रकल्पासं र्भात अधिक माहिती पेतांना डॉ

मी

वीक्षित यांनी मेट्रोच्या प्रवाश्यांसाठी ई रिक्षा स्विधेचाही प्रारंभ आज मेट्रो हाऊस येथे केला ही ई रिक्शाही सौरऊर्जेवरही चालविली जाईल मेट्रो स्टेशनवर ई रिक्शाच्या फीडर सुविधेसाठी चार्जिंग स्टेशनोखील उभारले जातीलए अशी माहिती शीक्षित यांनी शिली

पंतप्रधान नरेंद्र मोधी याचं भारतीय हवाई लाच्या विशेष विमानानं डॉ बाबासाहेब आंबेडकर आतंरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल आणि त्यानंतर मोटारीनं स्भाषनगरसाठी प्रयाण होईल विमानतळ ते स्भाषनगर यासंपूर्ण रस्त्याची प्रुस्ती तसंच रस्त्यांच्या ्तर्फा असलेल्या सौ र्यीकरणाबाबतही जिल्हाधिकारी यांनी संबधीत यंत्रणाना सूचना पिल्यात

जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी देवस्थान मंडळाला सर्वोत्कृष्ट स्वच्छ आयकॉनिक प्लेस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं याठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत एकूण सुधारणा बघून या प्रस्कारासाठी निवड करण्यात आली स्वच्छता एक्शन प्लॅन या श्रेणीत रेल्वे मंत्रालयाला पुरस्कार मिळाला आहे स्वच्छता पंधरवडा हा पुरस्कार संरक्षण विभागाला देण्यात आला असून सार्वजनिक श्रेत्रातील कंपन्यांपैकी हा प्रस्कार पॉवरग्रीड कॉर्पोरेशनला देण्यात आला यावेळी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की स्वच्छ भारत हे केवळ सरकारचं अभियान राहीलं नसून हे लोकाभियान झालं आहे प्रत्येक भारतीय याचा भाग असल्याचं ते यावेळी म्हणाले स्वच्छतेप्रमाणेच जलजीवन अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांच्या प्रयत्नांची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली

हरियाणा उत्तराखंड दिल्ली राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांना लिंग ग्रुणोत्तर जव्मदर वाढविण्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासहित अन्य नऊ जिल्ह्यांना देखिल लिंग गुणोत्तर वाढल्याबाबत आणि या क्षेत्रात आवश्यक जनजागृती केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आलं आहे अन्य दहा जिल्ह्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत जागरूकता निर्मितीसाठी योगदान दिल्याबद्दल सव्मानित करण्यात आलं

यानंतर महामेळाव्यात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांबद्दल रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष राम ास आठवले यांनी माहिती पिली

बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्यी स्मारक नागपूर इथं झालं पाहिजे हा ठराव प्राम्ख्यानं मंजूर करण्यात आला

बाबासाहेब आंबेडकराच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये राबवावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली स्वतंत्र विदर्भाच्या मागणीलाही राज्य सरकारप्रदे मांडण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं

या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी मनपा आय्क्त अभिजीत बांगरए उपमहापौर वीपराज पार्डीकर आणि आरोग्य सभापती वीरेंद्र क्करेजा यांनी केली

या सकारात्मक ब ला बरोबरच ग्न्हेगारीचे स्वरुपए शतवा ए घातपाती कृत्य यामुळं नागरिकांच्या जिवीताचा आणि मालमतेच्या सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे हे धोके लक्षात घेऊन सामान्य जनतेच्या स्रक्षिततेसाठी पोलीस विभागानं कम्य्नीटी पोलीसींग अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवावेए असं कृषी मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ

यासाठीच वंचित बहजन आघाडीतर्फे सत्ता संपा न अभियान हा राज्यव्यापी संवा ौरा आयोजित करण्यात आला आहे

समितीचे संघटन प्रमुख भिमराव ळे आणि गोविं ळवी यांनी आज ध्ळे इथं ली

नागपुरात देखिल सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून नागपूरसह वर्धा आणि यवतमाळ इथं देखिल जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळं रस्ते वाहतुक प्रभावित झाली आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्याचं वृत्त असून नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे नागपूरात संभाव्य पूरसद्रश्य परिस्थिती निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे

विदर्भात अन्य ठिकाणांपैकी अमरावती आणि भंडारा इथं देखिल आज उद्या आणि परवा जोरदार पर्जन्यवृष्टी होऊ शकते असं हवामान विभागातर्फे कळवण्यात आलं आहे